ते आज एका खाजगी व्त्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते सोळा तारखेला सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून राज्यातून मुंबईतलं डॉ

न कूपर महापालिका रुग्णालय आणि जालन्यातलं जिल्हा सामान्य रुग्णालया या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली केंद्र सरकारच्या सूचनेनंतर राज्यातल्या लसीकरण केंद्राची संख्या कमी केली असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं

घाबरुन न जाता सगळ्यांनी लस घेण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे

औरंगाबाद जालना परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लसीचा साठा आज औरंगाबाद इथं दाखल झाला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सणांच्या देशवासियांना श्रभेच्छा दिल्या आहेत लोहडी मकर संक्रांती पोंगल भोगाली बिहू उत्तरायण आणि पौष पर्व या सणांच्या माध्यमातून आपल्या समाजात प्रेम स्नेह आणि सौहार्द बंध मजबूत होवून देशात सम़द्धी आणि आनंद व्रद्धिंगत होईल अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी आपल्या श्भेच्छा संदेशात व्यक्त केली आहे

त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि डॉक्टरांशी संवाद साधला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित होते आठ जानेवारीच्या मध्यरात्री नवजात शिशू संवर्धन विभागात लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता

या संघटना मागण्यांसाठी आपला लढा आणखी तीव्र आणि व्यापक करतील असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे हे तीनही कायदे शेतीमालाचा बाजार मोठ्या कंपन्यांना खुला करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आणखी लूट करण्यासाठीच करण्यात आल्यानं ते रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे संयुक्त किसान मोर्चानं कोणत्याही समितीच्या समोर मुद्दे मांडणार नसल्याचं जाहीर केलं आहे

ई प्रशासनाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकत आणि करचोरीसारख्या प्रकारांना आळा घालण्यात जनसहभाग वाढवण्यासाठी हे पोर्टल सुरु करण्यात आलं आहे विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या या पोर्टलवर नागरिकांना थेट तक्रारी दाखल करता येतील

या मृत कावळ्यांचे शव रोग निदनासाठी पुण्याच्या रोग अन्वेषण प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत खेड या गावच्या परिसरात क्क्टपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी मृत पक्षी आढळल्यास नजीकच्या पश् वैद्यकीय संस्थेशी संपर्क साधण्याचं आवाहन उस्मानाबाद पश्रसंर्वधन विभागानं केलं आहे

दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास दिलेली मुदत सोमवारी संपली मात्र परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत कालपासून वाढवण्यात आली असल्याचं मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी सांगितलं